यासंदर्भात केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे कोविड संक्रमण रोखण्यासाठी सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं गेलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे

काल मुंबईत परळ इथं हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट देऊन प्रयोगशाळेची पाहणी केल्यानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

कोविड संसर्ग किंवा प्रतिबंधित क्षेत्रामुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी जून महिन्यात स्वतंत्रपणे परीक्षा घेण्यात येईल ही प्रवणी परीक्षा नसेल तर मुख्य परीक्षा म्हणूनच ओळखली जाईल या परीक्षेसाठी कोणतंही स्वतंत्र शुल्क घेतलं जाणार नाही यंदा दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा ग्रहपाठ स्वरुपात घेतली जाईल हा ग्रहपाठ लेखी परीक्षेनंतर शाळेत जमा करायचा आहे

हा विषय महाराष्ट्र पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणारा असल्याची टीका त्यांनी केली गृहमंत्री देशमुख हे दरमहा शंभर कोटी रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप परमबीरसिंग यांनी राज्यपाल तसंच मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे ग्रहमंत्री देशमुख यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत परमबीर सिंग यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्याला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी रचलेलं षडयंत्र असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे दरम्यान परमबीरसिंग यांचं नाव असलेलं पण स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेत असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे परमबीरसिंग यांचा नियमित वापरात असलेला ईमेल पत्ता आणि पत्र ज्यावरून आलं तो ईमेल पत्ता वेगवेगळा आहे सिंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्ख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आल

पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या या उपक्रमात राबवलेल्या कार्याची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार सहाशे एकोणऐंशी रुग्ण आढळले

विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली जिल्ह्यात आजही टाळेबंदी पाळली जाणार आहे

उद्यापासून आणखी तीन तपासणी नाके सुरू होणार आहेत

यासंदर्भातील पत्रक जिल्हाधिकारी कार्यालयानं जारी केलं आहे

या सर्व आस्थापनांना स्वयंपाकघरं सुरू ठेवून पार्सल सेवा चालू ठेवता येणार आहे

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काल याबाबतचे आदेश दिले पुढच्या सूचनेपर्यंत ही संचारबंदी लागू असेल

भुवनेश्वर कुमार सामनावीर तर विराट कोहली मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला

या मालिकेसाठी सूर्यक्रमार यादव क्रणाल पंड्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे

सिल्लोड तालुक्यात शिवना वडाळा पैठण तालुक्यात पाचोड तसंच औरंगाबाद नजिक गाडीवाट इथं गारपीट झाल्याचं वृत्त आहे परभणी जिल्ह्यात पूर्णा शहर आणि परिसरात काल जोरदार पाऊस झाला जालना जिल्ह्यात बदनापूर आणि घनसावंगी तालुक्यातल्या बहुतांश भागात वादळी वारा आणि गारपिटीसह पाऊस झाला

दरम्यान मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात पुढचे दोन दिवस पाऊस होण्याचा अंदाज आहे

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था आणि मराठवाडा जनता विकास परिषदेचे सचिव म्हणून ते कार्यरत होते त्यांच्या पार्थिव देहावर काल सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले

या प्रकरणी जनतेनेच सत्ताधाऱ्यांना थेट जाब विचारवा असं पाटील म्हणाले दरम्यान कृषी पंपाची विज कापून शेतकऱ्यांना अजून अडचणीत आणू नका असं भाजप किसान मोर्चाचे मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे यांनी म्हटलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यात रुईभर इथं समर्थ ब्थ सशक्त ब्थ या अभियानात ते बोलत होते

यामध्ये त्याच्या मावशी तसंच आजीचा मृत्यू झाला तर आईवर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत रोहिदास चऱ्हाटे असं या तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे

दंड न भरल्यास आरोपींना सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे